शिक्षक दिन देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी शिक्षक दिन साजरा केला जातो यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणार आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं आहे

या कार्यक्रमाचं आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या वृत्त वाहिनीवरून थेट प्रसारण केलं जाणार आहे शिक्षक दिनानिमित्त चित्रपट विभागातर्फे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरील माहितीपट दाखवला जाणार आहे

राजनाथसिंह पारदर्शी मुक्त सर्व समावेशक आणि जागतिक नियमांच्या आधारे तयार केलेली सुरक्षाव्यवस्था विकसित करण्यासाठी भारत कटिबद्ध आहेअसं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल व्यक्त केलं राजनाथ सिंह सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी मास्को इथं शांघाय सहकार्य संघटना सोव्हियत संघातून बाहेर पडलेल्या देशांची संघटना आणि संयुक्त सुरक्षा करार संघटनेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं जगातल्या सर्व देशांनी एकमेकांप्रती आदरभाव आणि संवेदनशीलता राखून आंतरराष्ट्रीय कायद्यांच पालन करत परस्पर विश्वास आणि सहकार्यानं एकमेकांमधील मतभेदाचे मुद्दे सोडवले पाहिजेत असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले दरम्यान पूर्व लडाखमधील सीमेवर असलेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं राजनाथसिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघी यांच्यात काल मॉस्को इथं चर्चा झाली प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला सीमावाद मिटवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या विनंतीवरून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं

या हिंसाचाराचा प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा परिणाम होत असल्याचं या देशांनी म्हटलं आहे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली कोणत्याही प्रकारचा वाद हा राजकीय संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून शांततामय मार्गानंच सोडवायला हवा यावर या बैठकीत एकमत झालं दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकमेकांमधील सहकार्य वाढवणं आवश्यक असल्याचं मत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी यावेळी मांडलं त्यांनी यावेळी भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचं जागतिक दृष्टीकोनातून असलेलं महत्त्वही विषद केलं जर्मनी भारत हिंद प्रशांत देशांच्या गटात जर्मनीनंही प्रवेश केला आहे चीनच्या आक्रमक धोरणांपासून आपल्या व्यापार मार्गांचं संरक्षण करण्याच्या हेतूनं जर्मनीनं हा निर्णय घेतला आहे असा निर्णय घेणारा जर्मनी हा फ्रान्सनंतरचा दुसरा युरोपीय देश ठरला आहे भविष्यातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम निश्वित करण्याचं सामर्थ्य हिंद प्रशांत गटात असल्याचं जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री हैको मास यांनी सांगितलं भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांचा मिळून हा गट तयार झाला आहे आरबीआय प्राधान्य क्षेत्राला कर्जप्रवठा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये भारतीय रिझर्व बँकेनं काही फेरबदल केले आहेत प्राधान्य क्षेत्राला पतप्रवठ्याबाबतचा प्रादेशिक असमतोल दूर करणं हा या बदलांमागचा उद्देश आहे सुधारित सूचनांनुसार ज्या विशिष्ट जिल्ह्यांमध्ये पतपुरवठ्याचा ओघ फारच कमी असल्याचं आढळून आलं आहे तिथे वाढीव प्राधान्य क्षेत्राला जास्त महत्व द्यावं असं सांगण्यात आलं आहे

जेइइ नीट सर्वोच्च न्यायालय जेईई नीट परीक्षा घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाच्या पुनर्विचाराची मागणी करणाऱ्या सर्व याचिका काल न्यायालयानं फेटाळल्या पश्चिम बंगाल झारखंड राजस्थान छत्तीसगड पंजाब आणि महाराष्ट्र या सहा राज्यातल्या मंत्र्यांसह काही जणांनी या याचिका दाखल केल्या होत्या

परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं

त्यानुसार लोकांच्या मागणीनुसार व्यक्तिगत पातळीवर त्यांची चाचणी करण्यास आयसीएमआरनं परवानगी दिली आहे परदेशात किंवा देशातच राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी चाचणी करून घेण्याची मागणी केल्यास त्यांना ती करून द्यावी त्यामुळे त्यांना नंतर इच्छित ठिकाणी प्रवेश करण्यात अडचण येणार नाही असं आयसीएमआरनं म्हटलं आहे राज्य सरकारांनीही लोकांच्या मागणीनुसार चाचणी करून देण्याची प्रक्रिया सुलभ करावी असं आयसीएमआरनं सांगितलं आहे प्रतिबंधित क्षेत्रात विशेषतः मोठ्या शहरातल्या शंभर टक्के लोकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करावी या सूचनेचाही त्यामध्ये समावेश आहे

सिंगदेव यांनी सांगितल

कोरोना लस कोणतीही लस सुरक्षित आणि परिणामकारक सिद्ध झाल्याशिवाय तिची शिफारस करणार नाही असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस यांनी काल स्पष्ट केलं केवळ प्रयोग म्हणून लसीकरण केले जात असल्यास लोकांनी त्याला विरोध करावा असं आवाहनही त्यांनी काल पत्रकार परिषदेत केलं गेल्या आठवड्यात ब्रिटननं लसीचा वापर सुरू करण्यासाठी कायद्यांमध्ये बदल करण्याचे सुतोवाच केले होते तर रशियानेही काही निवडक जणांवरच प्रयोग करत लसीच्या वापरला परवानगी दिली आहे जपान अनुदान चीनमध्ये आपली उत्पादन केंद्र बंद करून ती भारत बांगलादेश आणि आसियान देशांमध्ये हलवण्यासाठी जपानी कंपन्यांना अनुदान देणार असल्याचं जपान सरकारनं जाहीर केलं आहे कोरोना संसर्गामुळ जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर जपाननं हा निर्णय घेतला आहे जगभरातील अनेक कंपन्यांनी चीनमधून बाहेर पडण्यासाठी अथवा तिथले व्यवहार कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत जपाननंही एका विशिष्ट देशावरील अवलंबित्व कमी करून पुरवठा साखळीचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे

अमेरिका पेपर अनेक खासदारांचा विरोध असूनही अमेरिका सरकारनं स्टार्स अँड स्ट्रिप्स या लष्कराच्या स्वतंत्र वृत्तपत्राचं प्रकाशन या महिनाअखेरपर्यंत थांबवण्याचा आदेश दिला आहे या वृत्तपत्राच्या प्रकाशनावर होत असलेल खर्च वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

नमस्कार